शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद असलेलं विधेयकं आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयकाचा यात समावेश आहे

या विधेयकांना विरोधी पक्षांचा विरोध असून त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं मत अनेक सदस्यांनी व्यक्त केलं आहे याच विधेयकांच्या विरोधात शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी केला असून सदनात उपस्थित राहण्यास सांगितलं आहे

केंद्र सरकारनं संसदेत आणलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या अनुषंगानं ते काल पत्रकारांशी बोलत होते शेती हा राज्यांशी निगडित विषय असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं लोकसभेत या विधेयकांवर मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केल्याचं पवार यांनी सांगितलं दरम्यान पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल सांगण्यास पवार यांनी नकार दिला मात्र सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेलं मराठा आरक्षण प्रकरण वस्तु आणि सेवा कराचा केंद्र सरकारकडून येणारा परतावा कृषी विधेयकं कोविड परिस्थिती त्याचबरोबर राज्यातल्या प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याच सूत्रानी सांगितल

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते उस्मानाबाद उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे या गटाला स्वतंत्र विद्यापीठाच्या द्रष्टीने कोणताही अभ्यास करण्यास सांगितलेले नाही उस्मानाबाद इथं विद्यापीठाचं उपकेंद्रच कार्यरत राहील असं सामंत म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे प्रचंड कष्टानंतर निर्माण झालेलं विद्यापीठ आहे त्यांचं नाव अबादित ठेवणे

विद्यापीठामध्ये दोन भाग करण्याचा प्रयत्न आमचा आजिबात नाही अशा कूठल्याही गैरसमजाला आपण बळी पड्र नये आणि अशा मागण्या करुन कोणी जर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला देखील मला नम्रतेची विनंती करायची आहे की अस क्रठलंही राजकारण महाविकास आघाडीच्या सरकारनं केलेलं नाही

या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एक महिन्याच्या आत घेण्यात येतील असं सामंत यांनी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथलं नियोजित संतपीठ जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी जाहीर केलं

येणाऱ्या जानेवारीपासून महाराष्ट्र शासन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची स्वायत्त संस्था म्हणून जगतग्रु संत एकनाथ महाराजांच्या नावानं संतपीठ सूरु करण्याचा निर्णय आज आमच्या झालेल्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे येत्या महिनाभरामध्ये यासंबंधी जो जीआर आहे तो देखील काढण्याची जबाबदरी मंत्री या नात्यानं स्वतमी स्विकारलेली आहे

आणि जेव्हाढा खर्च विद्यापीठ करेल तेव्हढ्याचा तेव्हढा पैसा हा शासनाकडून पुन्हा एकदा विद्यापीठाला दिला जाईल

विद्यापीठाच्या कथित विभाजनाविरोधात हे आंदोलन असल्याचं सांगण्यात आलं विद्यापीठाचं कथित विभाजन नामांतर हुतात्मा स्मारकास होत असलेली दिरंगाई परीक्षेचा घोळ शिक्षण तसंच परीक्षा शुल्क पन्नास टक्के माफ करावं आदी मागण्या या कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या

उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीनं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे संबंधित वकील किंवा पक्षकार हेतुपरस्परर गैरहजर राहिल्याचं लक्षात आल्यास कारवाईचा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही मागणी केली

राज्य शासनानं काढलेली पोलीस भरती रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली या मागणी संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासंदर्भात सरकारनं निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा डॉ भान्से यांनी यावेळी दिला

लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी काल ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे नांदेड शहरातल्या दासगणू महाराज पुलावरून कालपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यात काल रात्री मुखेड धर्माबाद उमरी आणि नांदेड शहरात जोरदार पाऊस झाला जालना शहरात काल दपारी तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं

अंबड परतूर मंठा बदनापूर या तालुक्यातही मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला औरंगाबाद शहर परिसरातही काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला

वसमत सेनगाव तसंच कळमनुरी तालुक्यात उभ्या पिकाला कोंब फुटले आहेत काल झालेल्या पावसानं नदीकाठच्या शेतात पाणी साचलं आहे

या मागणीचं निवेदन त्यांनी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सरकारला दिलं आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाला नागपूर मद्रास दिल्ली हैदराबाद यासारख्या मोठ्या बाजारपेठांकडे व्यापाऱ्यांकडून विक्रीला पाठवलं जात आहे

याबाजार समितीत या हंगामात आतापर्यंत तीन हजार क्विंटल म्रग आणि पंचवीसशे क्विटल उडीदाची आवक झाली अस्रन यंदाच्या वर्षी गतीवर्षीपेक्षा दप्पट आवक होईल असं बाजार समितीच्या वतीनं सांगण्यात येत आहे केंद्र सरकारच्या या ई नाम बाजार समितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी केंद्र सरकारचे आभार मानत आहेत

महिलांची प्रस्ती रजा आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी मोठं काम केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशपांडे यांच्या निधनाबद्दल दःख व्यक्त केलं आहे

त्यांनी मुंलुंड विधानसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलं होतं

दत्ता बापू यांनी विद्यार्थ्यांसाठी वसंतीगृह गरीबांसाठी अन्नछत्र गोरगरीबांच्या मुलामुलींचे विवाह यासह अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ भावनेनं राबवले मराठवाडा आणि विदर्भासह तेलंगणा कर्नाटक या राज्यात त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे दत्ता बापू यांच्या पार्थिव देहावर काल द्पारी हदगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

यंदा कोविड प्राद्र्भावामुळे हे सामने फक्त टीव्हीवरच पाहता येणार आहेत